या विषयातील तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे सखोल विश्लेषण केल्यानंतर ही मान्यता देण्यात आल्याचं डी सी जी आय तर्फे सांगण्यात आलं सध्या या लसीच्या इंग्लंडमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातल्या तर दक्षिण अमेरिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचण्या स्रु आहेत

कोरोना संसर्गामुळे बाधित तसंच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून त्या खालोखाल ब्राझील आहे

रुग्ण बरे झाल्याची आत्तापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे

रुग्णालयांच्या वार्डमध्ये मोबाईल फोन्स वापरण्यास परवानगी आहे परंतु काही रुग्णांच्या नातेवाईकांनी अशी परवानगी रुग्णालय प्रशासनांकडून नाकारण्यात येत असल्याबद्दल तक्रारी केल्यानंतर केंद्रानं हे पत्र पाठवलं आहे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे त्या पाठोपाठ कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या आधी कर्नाटक मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे

रक्षाबंधन भावा बहिणीच्या अवीट गोड नात्याचा सोहळा आज देशभर हा सण साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांनी देशातील जनतेला रक्षाबंधना निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी बहिणीने भावाला बांधलेल्या राखीच्या बंधनातून एकमेकांप्रती प्रेमाची दायीत्वाची भावनाही बद्ध होत असते असं म्हंटल आहे तर महिलांच्या हिताचं रक्षण करणारा आणि त्या हिताला बळकटी देणारा असा हा आगळा वेगळा उत्सव आहे असा संदेश उपराष्ट्रपतींनी दिला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेला प्रतिसाद म्हणून आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत अनेक दुकानदारांनी स्थानिक तसंच स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या राख्याविक्रीला प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे यंदाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राखी पौर्णिमेला बहिणीला भेट म्हणून देण्यासाठी खास कोरोना संरक्षक किट बाजारात उपलब्ध झाले आहे त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅन्ड सॅनिटायझर फेसमास्क हँडवॉश त्याचबरोबर हँडग्लोव्हजचा आणि बरोबरीने राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेशाचा या भेट वस्तूंमध्ये समावेश आहे

रक्षाबंधनानिमित्त ईशान्य भारतातील भगिनींनी जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या सशस्त्र सेना आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून प्रेम एकात्मता बंधुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा परिचय दिला आठ ईशान्य राज्यांमधील स्वयं सहाय्यता गटांनी या जवानांना राख्या तिरंगी करबंधन आणि मुखावरणं पाठवल्या आहेत आज साजऱ्या होत असलेल्या रक्षाबंधनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महिलांसाठी आज मोफत प्रवासाची घोषणा केली आहे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या कोणत्याही गाडीमधून महिलांना आज हा सण साजरा करण्यासाठी आज मध्यरात्रीपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे

विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व विद्यापीठांना यानिमित्त समयोचित कार्यक्रम आय़ोजित करण्यास सांगितलं आहे रक्षा बंधनाच्या तिथीला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येत असतो

या दिनानिमित्त पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत आणि प्राकृत भाषा विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र मुळे यांनी आकाशवाणीकडे आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सी आय नं सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना प्रमाणित कार्य पद्धती जारी केल्या आहेत यानुसार स्थानिक प्रशासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर क्रिकेट प्रशिक्षण सुरु करता येईल

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार